कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यानिमित्तानं सहाशे कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी केलं यामधे नेताजी सुभाष ड्राय डॉक कें द्रुस्ती विभाग सुलभ माल वाहतुकीसाठी कोलकाता डॉक ते श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट साठीची रेल्वेची पायाभूत सुविधा आदी प्रकल्पांचा समावेश आहे जुन्या बंदरांचं आधुनिकीकरण आणि नव्यांचा सागरमाला प्रकल्पाद्वारे विकास असं केंद्राचं धोरण आहे तसंच सुलभ माल वाहतुकीसाठी अंतर्गत जलमार्गांच्या विस्तारीकरण योजना केंद्रानं हाती घेतल्याची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली याशिवाय बंदराजवळच्या शहरांमधे जलधारित पर्यटनासाठी नवीन मूलभूत सुविधा निर्माण केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्तानं टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं नागरिकत्व सुधारण कायदा हा नागरिकत्व बहाल करण्यासाठी असून तो हिरावण्यासाठी नाही असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता शिं झालेल्या जनसभेत केलं ते आज रामकृष्ण मिशनच्या बेल्लूर मठात झालेल्या समारंभावेळी बोलत होते या कायद्याबाबत पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडच्या राज्यातल्या युवावर्गाची दिशाभूल केली जात असून एका रात्रीत हे नागरिकत्व दिलं जाणार नाही महात्मा गांधीसह सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी या भारतीय नागरिकत्वाचा आग्रह धरला होता

देशाच्या ईशान्य भागात या कायद्याला होत असलेल्या विरोधाबाबत प्रधानमंत्री म्हणाले की या कायद्याने कुणाचंही नुकसान होणार नसून फाळणीच्या वेळी वाईट वागणूक मिळालेल्या नागरिकांचं रक्षण या कायद्याने होईल पश्चिम बंगालच्या विकासाकरता सर्वतोपरी सहाय्य करणार असल्याचं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे ते आज कोलकाता क्विं एका कार्यक्रमात बोलत होते राज्य सरकारनं पश्चिम बंगालमधे आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सूरु केल्या पाहीजे असंही प्रधानमंत्री म्हणाले

नागरिकत्व सुधारणा कायद्यामधे नागरिकत्व देण्याची तरतूद आहे

नागरिकत्व सुधारणा कायद्यात विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला या कायद्यानुसार जर कोणाचं नागरिकत्व काढून घेतलं गेलंय का याची विरोधकांनी तपासणी करावी असं स्पष्ट आव्हानही गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षांना दिलं देशभर समर्थन सभा होत असून नागरिकांनी कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाकडे मिसकॉल द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं नागरिकत्व सुधारणा कायदा जम्मू कश्मीरसह देशात सर्वत्र लागू असून तो रद्द केला जाणार नाही असं केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटलं आहे ते आज हैदराबाद श्वे बातमीदारांशी बोलत होते विरोधी पक्ष या कायद्याबाबत देशाची दिशाभूल करत असून समाजाच्या एका घटकात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत असा आरोप त्यांनी केला ममता बॅनर्जी यांच्यासह काही विरोधी नेते आपापल्या राज्यात त्यांचा स्वतःचा कायदा लागू राहील असं सांगता आहेत मात्र त्यांनी भारताची राज्यघटना नीट समजून घ्यावी असं ते म्हणाले

देशातल्या रेल्वेच्या सौंदर्यीकरणासाठी आणि विस्तारासाठी खाजगी क्षेत्राचं सहकार्य घ्यायचा सरकारचा विचार असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं

परीक्षेच्या ताणतणावाला कसे सामोरं जावं याविषयी प्रधानमंत्री काही निवडक विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि विद्यार्थ्यांच्या प्रशांची उत्तरे देतील

जम्मू कश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल भागात सुरक्षा दलानं आज तीन दहशतवाद्यांना ठार केलं त्यापैकी एक हा स्थानिक हिजाब कमांडर हम्माद खान आहे तर उरलेल्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही हिजबून मुझाहिद्दीन या स्थानिक उपप्रमुख नावीद बाबूसह आणखी एकाला सुरक्षादलानं काल अटक केली या दोन दहशतवाद्यांबरोबर पोलिस उपअधिक्षक देवेंद्र यांनाही एका खाजगी वाहनातून कुलगाम जिल्ह्यातल्या मीर बाजार भागात फिरत असताना सुरक्षा दलानं पकडलं आहे

यावेळी जमलेल्या युवावर्गाला प्रधानमंत्री मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा स्थानिक वस्तूंची खरेदी करण्याचं आवाहन केलं पाच दिवस चालणा या या महोत्सवाचं उद्घाटन केंद्रीय युवाकल्याण आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी केलं

देश आज स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहे स्वामी विवेकानंदांनी भारतातल्या वेदांत आणि योग या तत्वज्ञानांची जगाला ओळख करुन दिली त्यांची जयंती देशभर राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरी केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे स्वामीजींची शिकवण आजही तितकीच लागू पडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री आज हावडा जिल्ह्यात रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठ श्वे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे गुवाहाटी बिं सुरु असलेल्या खेलो डिया स्पर्धेत पूजा डोनोले आणि मधुरा वायकर यांच्या आजच्या सायकलिंगमधल्या सुवर्णपदकांमुळे महाराष्ट्र सध्या पदकतालिकेत नऊ सुवर्ण आठ रौप्य पदकांसह अव्वल स्थानी आहे सहा सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश दुस या पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे खेलो डिया आज विविध खेळांच्या स्पर्धांमधे पाच नवीन विक्रम प्रस्थापित झाले

सर्व स्पर्धा रायफल पिस्तुल विश्वचषक आणि अंतिम सामन्यापर्यंतच्या आहेत

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून पूनम यादवलाही पुरस्कार जाहीर झाला आहे